लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याची अधिसूचना जारी मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज राफल प्रकरणी वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी मागितली माफी आशियाई एथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय एथलेटिक्स खेळाडूंनी केली पाच पदकांची कमाई आयपीएल क्रिकेटमधे आज राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर

उद्यापासून शाळा सुरु होतील तर विद्यापीठ पुढील सूचना मिळप्रग्रंत बंद राहतील लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि शक्तटेच्या टप्प्यातल्या मतदानाची अधिसुचना आज जारी झाली

भाजपा पुन्हा सत्तत्तीआल्यावर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी संपूर्ण दक्षभरात लागू करण्यात यक्ष असं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आह

काँग्रस्ति लिकसभा निवडणुकीसाठी आणखी सहा उमद्विरांची यादी जाहीर क्वी आह बात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित श्वान्य दिल्लीतल्या उमद्विर आहस्त याशिवाय नवी दिल्लीतून अजय माकन पश्विम दिल्लीतून महावळ मिश्रा चांदनी चौक भागातून जप्ती

निवडणूक प्रचाराच्या ओघात हविकव्य कल्प्राचं राहूल गांधी यांनी म्हटलंय

उद्घाटनाच्या दिवशी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन कमांडरना संबोधित करतील

सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं हा आदेश देताना निकाल न दिल्यास ही बंदी आपोआप रद्द होईल असा शिवारा दिला आहे आज वसुंधरा दिवस आहा त्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वसुंधरघ्या रक्षणासाठी भारत कटीबद्द असल्याचं प्रतिपादन कलिय याकरता वातावरणातल्या बदलांचा सामना करुन शाधित विकासावर लक्ष केंद्रीत करायला हवे

आग लागली त्यावछी घटनास्थळी कोणीही उपस्थित नसल्यामुळळिवीतहानी झाली नाही

आजुबाजुला रहिवासी भाग असल्यामुळतोकांना धुराचा त्रास सहन करावा लागला तामिळनाडूत त्रिची धिं काल एका दक्कित चेंगराचेंगरी होऊन सात भाविक मृत्यूमुखी पडलतिर दहा जण जखमी झाल

ही मतदानयंत्र उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून स्थानिक निवडणुकांसाठी त्यांचा वापर करण्याबाबत आपण ठाम आहोत असंही त्यांनी सांगितलं दोहा असुरु असलच्या आशियाई एथलटिक्स स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय एथलटिक्स खळीडूंनी पाच पदकांची कमाई क्वी

धावण्याच्या शर्यतीत एम